ते नवी दिल्लीत हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप शिखर परिषदेत बोलत होते अनेक दशकापासून असलेली आव्हानं मोडून काढण्याच्या दिशेनं सरकार काम करत असल्याचं ते म्हणाले उत्तम व्यवस्थापन ही काळाची गरज असून नागरिकांच्या वैयक्तिक जीवनात सरकारचा किमान हस्तक्षेपही व्यवस्थापनाची गुरुकिल्ली असल्याचंही त्यांनी म्हटलं

हैदराबाद पशुवैद्यक डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्येतल्या आरोपींना पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या चकमकीदरम्यान पोलिसांनी ठार केलं

दिशाचा जळालेला मृतदेह ज्या ठिकाणी मिळाला त्याच ठिकाणी ही इथं ही चकमक घडली

काल हैदराबाद इथल्या चेरलापल्ली इथल्या कारागृहातून चौकशी साठी या चौघांना ताब्यात घेण्यात आलं होतं राज्य सरकारच्या विनंती नंतर उच्च न्यायालयानं या प्रकरणाची चौकशी करण्याकरता जलदगती न्यायालय स्थापन करण्याचे निर्देश दिले होते या घटनेविरोधात संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात आलं होतं

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी आणि संसद सदस्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं डॉ आंबेडकरांची द्रदृष्टी आणि ज्ञानलालसा यापासून सर्वांनी प्रेरणा घ्यावी असं उपराष्ट्रपर्तींनी आपल्या ट्विट संदेशात म्हटलं आहे बाबासाहेबांनी सामाजिक न्यायासाठी आपलं आयुष्य वेचलं देशाला त्यांनी संविधानाची अमूल्य भेट दिली म्हणून देश सदैव त्यांच्या ऋणात राहिलं असं प्रधानमंत्र्यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर इथल्या चैत्यभूमी इथं जाऊन बाबासाहेबांना अभिवादन केलं सामाजिक न्याय आणि बंधुता या बाबासाहेबांच्या तत्वावर आपलं सरकार काम करेल असं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं चैत्यभूमीवर येण्यासाठी अनुयायांची गर्दी लक्षात घेता मध्य आणि पक्षिम रेल्वेनं विशेष गाड्या आज सोडल्या आहेत त्याचप्रमाणे महानगरपालिका प्रशासनानं चैत्यभूमी परिसरात चोख व्यवस्था केली आहे पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरिक्षक यांची तीन दिवसीय परिषद आज सुरू होत आहे पुण्यातल्या भारतीय वैज्ञानिक शिक्षण आणि संशोधन संस्थेत होत असलेल्या या परिषदेचं उद्घाटन केंद्रिय गृहमंत्री अमित शाह करणार आहेत तंत्रज्ञान स्नेही तपास यंत्रणा आणि पोलिसिंग तसंच विज्ञानाधरित न्यायवैदयकावर आधारित तपास हा या परिषदेचा विषय आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर आहेत सामाजिक बदलासाठी स्त्री सबलीकरण या विषयावर ब्रम्हकुमारी प्रमुख केंद्रात होणाऱ्या परिषदेचं ते आज उद्घाटन करतील उत्तरप्रदेशात उन्नाव जिल्ह्यातल्या जळीत प्रकरणातील बलात्कार पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे पीडितेला जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आलं असून डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ सुनील गुप्ता यांनी आकाशवाणीला दिली उन्नाव बलात्कार पीडितेला काल रात्री दिल्लीतल्या सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आलं पीडितेला पाच जणांनी काल केरोसीन ओतून जाळून मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणातल्या सगळ्या आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे

गेल्या मार्च महिन्यात पीडितेनं बलात्काराची तक्रार नोंदवली होती हे पाचही आरोपी जामिनावर सुटल्यानंतर काल त्यांनी पीडितेला जाळून मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी दोर्षीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत योगी आदित्यनाथ यांनी पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुकांकडून अहवाल मागवला असून या प्रकरणाच्या तपासासाठी नव्यानं विशेष तपास पथक नेमण्यात आलं आहे राष्ट्रीय महिला आयोगानं या प्रकरणाची स्वतःहून दखल घेतली असून या प्रकरणाच्या कारवाईचा अहवाल लवकरात लवकर द्यावा अशी मागणी महिला आयोगानं पोलीस महासंचालक ओ

सिंग यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे

राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांमधे पोलिसांत तक्रार करण्याआधी महिलांना या कक्षाची मदत घेता येईल या मदतकक्षांवर शक्यतो महिला अधिकारी नेमल्या जातील आणि त्यांना महिलांच्या विविध समस्यांविषयी प्रशिक्षण देण्यात येईल या कक्षांमधे वकिल मानसोपचारतज्ञ आणि पुनर्वसन यासंबधीतले तज्ञ आणि गैरसरकारी सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मदतीला तत्पर असतील जम्मू कश्मीरच्या राज्यपालांचे माजी सल्लागार के विजय कुमार यांची अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालच्या केंद्रीय गृहमंत्रालयाचे वरिष्ठ सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक झाली आहे

रिव्हर्स ऑस्मॉसिस पद्धतीचा वापर रोखण्यासाठी राष्ट्रीय हरित लवादानं यावर्षीच्या मे महिन्यात पर्यावरण वने आणि हवामानबदल मंत्रालयाला याबाबतचे निर्देश दिले आहेत असं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत सांगितलं सशस्व सीमाबलाच्या हद्दीत सात एफएम रेडिओ केंद्रांना सरकारनं परवानगी दिल्याचंही त्यांनी सांगितलं डो नेपाळ सीमेवर एफएम लहरींचं प्रभाव क्षेत्र वाढण्यासाठी त्याचा उपयोग होईल असं ते म्हणाले झारखंड विधानसभेच्या तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे